राज्यातमुख्यमंत्रीजलसंवर्धनकार्यक्रमराबवायलामंत्रिमंडळानंमान्यतादिलीआहे मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्याअध्यक्षतेखालीआजझालेल्यामंत्रिमंडळबैठकीतहानिर्णयझाला त्यानुसारजलस्त्रोतांचीदुरुस्तीकरूनसिंचनक्षमतापुनर्स्थापितकेलीजाईल

नागपूरसुधारप्रन्यासअधिनिमयबरखास्तकरण्याबाबतपूर्वीघेतलेलानिर्णयमागंघ्यायलाआजमंत्रिमंडळानंमान्यतादिली अहमदनगरजिल्ह्याच्याकर्जततालुक्यातल्यातुकाईउपसासिंचनयोजनेच्यापाणीवापराबाबतआजझालेल्यामंत्रिमंडळबैठकीतमान्य तादेण्यातआली

विधानसभेचेअध्यक्षनानापटोलेयांनीआजआपल्यापदाचाराजीनामादिला विधानभवनातविधानसभाउपाध्यक्षनरहरीझिरवळयांच्याकडेपटोलेयांनीत्यांचाराजीनामासुपूर्दकेला त्याआधीपटोलेयांनीसह्याद्रीअतिथीगृहातमुख्यमंत्रीउद्धवठाकरे उपमुख्यमंत्रीअजितपवारयांचीभेटघेतली त्यानंतरपटोलेथेटविधानसभाउपाध्यक्षनरहरीझिरवळयांच्याकडेगेले आतापक्षजीकाहीजबाबदारीदेईलतीस्वीकारूनत्यालायोग्यन्यायदेण्याचाप्रयत्नकरेन असंत्यांनीनंतरबातमीदारांशीबोलतानासांगितलं पक्षाध्यक्षांच्याआदेशानुसारमीराजीनामादिलाआहे आताविधानसभेच्याअध्यक्षपदीकोणयाचानिर्णयमहाविकासआघाडीतल्यातीन्हीपक्षांचेप्रमुखठरवतील असंपटोलेम्हणाले भारतरत्नपंडितभीमसेनजोशीयांच्याजन्मशताब्दीवर्षाला सुरुवात झाली असून वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना दिली जाईल असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं शास्त्रीय संगीत क्षेत्रात पंडित भीमसेन जोशी यांनी केलेल्या कार्याची महती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी राज्यशासन मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन त्यांनी सांगितलं

उद्यायाकार्यक्रमाच्यासमारोपातजयतीर्थमेवुंडीभीमसेनजोशीयांच्यारचनासादरकरतील

पुण्यातयेत्याशनिवारी रविवारीदोनदिवसांचाविशेषकार्यक्रमआयोजितकेलाआहे

आर्यसंगीतप्रसारकमंडळानंहाअभिवादनकार्यक्र मआयोजितकेलाआहे

संगीताचार्यकाणेबुवाप्रतिष्ठान पंडितभीमसेनजोशीयांच्याजन्मशताब्दीनिमित्तवर्षभरकार्यक्रमकरणारआहे पंडित भीमसेनजोशीयांच्याजन्मदिनीप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीत्यांना आदरांजली वाहिली आहे पंडितजींनी संस्कृतीआणिसंगीतक्षेत्रातदिलेल्यायोगदानाबद्दलतेकायमस्मरणातराहतील त्यांच्याविशिष्ठपद्धतीतल्यासादरिकरणामुळेत्यांनाजगभरातप्रसिद्धीमिळाली असंत्यांनीआपल्याट्वीटरसंदेशातम्हटलंआहे

यावेळीफडनवीसयांनीवीजजोडण्यातोडण्याच्यानिर्णयावरूनराज्यसरकारवरटीकाकेलीआणित्याविरोधातराज्यभरनिदर्शनंकरायचा शिराही दिला कोरोनाचाप्रादुर्भावअजूनओसरलेलानसल्यानंप्रत्येकानंसतर्करहातआपल्याकर्तव्याचंपालनकरावंअसंआवाहनराज्यपालभगतसिं हकोश्यारीयांनीकेलंआहे धुळेमहापालिकेतल्याकोरोनायोद्ध्यांचाआजराज्यपालकोश्यारीयांच्याहस्तेसत्कारझाला त्यावेळीतेबोलतहोते खासदारडॉसुभाषभामरे ध्वळेमहानगरपालिकेचेमहापौरचंद्रकातसोनारयांच्यासहस्थानिकलोकप्रतिनिधीआणिपालिकेचेअधिकारीकर्मचारीयाकार्यक्रमालाउपस्थितहो ते संतरामदासस्वामीयांनीलिहिलेल्यावाल्मिकीरामायण किष्किंधाकांड याप्रथाचंप्रकाशनही आजराज्यपालांच्या हस्ते धुळ्यातल्यावाग्देवतामंदिराच्यासभागृहातझालं

मुंबई शेअर बाजारात आजही तेजी कायम राहिली

राज्यातल्याज्यानगरपालिका नगरपंचायतीकडेघनकचराव्यवस्थापनासाठीस्वतःच्यामालकीचीजागानाही अशाशहरांनाराज्यसरकारजागाउपलब्धकरुनदेणारआहे महसूलमंत्रीबाळासाहेबथोरातयांनीहीमाहितीदिली अशीजागानसल्यानं अनेकनगरपालिकांच्याशासनाकडूनविकासनिधीमिळवतानाअडचणीयेतहोत्या अनेकशहरांचेविकासआराखडेरखडलेआहेततसंचकचऱ्याचानिचरानकरताआल्यानंआरोग्यआणिप्रद्षणाचेप्रश्रहीनिर्माणझाले

जोगेंद्रकवाडेयांच्याहस्तेहापुरस्कारप्रदानकेलाजाईल

याप्रकरणातप्राथमिकतपासणीनंतरपोलीसांनीकंपन्याच्याब्लासफरनेसयुनिटचेप्रमुखआणिकार्यकारीव्यवस्थापकांवरगुन्हादाखलकेलाआहे

अर्थातबार्टीमार्फतराज्यातल्याअनुसूचितजातीच्याविद्यार्थ्यांकारिताडॉ

राज्यसरकारनंसिंधुदुर्गजिल्ह्याच्यादोडामार्गतालुक्यातल्याहेवाळेआणिबांबर्डेयागावांच्याहद्दीवरचंमायरिस्टिकास्वॅम्प यादुर्मीळप्रजातींचंअस्तित्वअसलेलंजंगलजैविकवारसास्थळ म्हणूनघोषितकेलंआहे याप्रजातीसाठीएखाद्याजंगलालाजैविकवारसाघोषितकरणारंमहाराष्ट्रदेशातलंपहिलंराज्यठरलंआहे वनविभागानंजैविकविविधताकायद्याअंतर्गतयाजंगलालाजैविकवारसास्थळाचादर्जादिलाआहे

आतामहाराष्ट्रानंत्याच्याजतनासाठीचंपाऊलउचलल्यानं जैविकवारसाम्हणूनयाजंगलाचंमहत्त्ववाढल्याचंम्हटलंजातआहे

ट्विटरनंशेतकऱ्यांच्याविरोधाबाबत आक्षेपाईहॅशटॅगशीसंबंधितखातीअनब्लॉककेली सरकारनंदिलेल्याआदेशानंतरहीट्विटरनंकेलेलीहीकारवाईएकतर्फीअसल्याचंड्रीक्ट्रॉनिक्सआणिमाहितीतंत्रज्ञानविभागानंम्हटलंआहे ट्विटरनंशेतकऱ्यांशीसंबंधितआक्षेपार्हमजकूरकाढूनटाकावाअसेआदेशदिलेहोते मात्रत्याचंपालननझाल्यानंसरकारनंट्विटरलानोटीसहीपाठवलीहोती केंद्रसरकारचेआदेशपाळणंट्विटरलाबंधनकारकअसून तेस्वतःन्यायालयअसल्यासारखेवागूशकतनाहीत तसंचआपलंम्हणणंचयोग्यअसल्याचाविचारहीरेटूशकतनाहीत असंहीकेंद्रसरकारनंम्हटलंआहे

श्रीविड्ठल रुक्मिणीमंदिरसमितीचेसहअध्यक्षगहिनीनाथमहाराजऔसेकरयांनीबातमीदारांनाहीमाहितीदिली

मुंबईपोलीसाच्यासंचलनविभागाचेउपायुक्ततथाकार्यकारीदंडाधिकाऱ्यांनीकालयाबाबतचाआदेशजारीकेला

मुंबईमहापालिकेसहएमएमआरडीए म्हाडा एसआरए एमआयडीसी मुंबईपोर्टट्रस्टअशी त्रिरहीनियोजनप्राधिकरणंआहेत यासर्वप्राधिकरणांनात्यात्याभागातल्याविभागांच्याविकासाचंनियोजनकरण्याचेअधिकारदिलेलेआहेत

एकचनियोजनप्राधिकरणअसलं तरविकासकामांबाबतनिर्णयघेतानाविलंबलागणारनाही विकासकामांनामुदतीतगतीमिळेलअसापालिकेचानिष्कर्षआहे असंतेम्हणाले गेल्या चोवीस तासात विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी विकच होतं